मंगळवारी कोलकात्यामध्ये झालेल्या हिसाचाराच्या पार्बभूमीवर निवडणूक आयोगानं काल रात्री या राज्यातल्या प्रचाराचा कालावधी कमी करायचा निर्णय घेतला या टप्प्यात रविवारी पक्षिम बंगालमधल्या नऊ लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे दमदम बारासात बशीरहाट जयनगर मधुरापूर डायमंड हार्बर जाधवपूर दक्षिण कोलकाता आणि उत्तर कोलकाता या मतदारसंघातल्या प्रचाराचा कालावधी निवडणूक आयोगानं कमी केला आहे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 तसंच या राज्याचे प्रधान गृहसंघिव अत्री भट्टाचार्य आणि सीआयडी चे अतिरिक्त महासंचालक राजीव कुमार यांना देखील आयोगानं पदावरून हटवलं आहे भट्टाचार्य यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला निर्देश देऊन निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केला आहे हा अधिकार त्यांना नसल्यानं त्यांना त्यांच्या सध्याच्या पदावरून बाजूला केलं जात आहे असं निवडणूक उपायुक्त सुदीप जैन यांनी सांगितलं राज्याचे मुख्य सचिव गृहसचिवांचा पदभार सांभाळणार आहेत राजीव कुमार यांना नवी दिल्ली इथं केंद्रीय गृह विभागात नियुक्त केलं असून त्यांनी कामाच्या नव्या ठिकाणी आज सकाळी दहा वाजेपर्यंत रुजू झालं पाहिजे असं जेन म्हणाले बंगालमधले समाजसुधारक ईबरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याच्या प्रकाराबद्दलही निवडणूक आयोगानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे कोलकात्यामधल्या आपल्या रोड शोच्या वेळी हिंसाचार करण्यामध्ये आणि पुतळ्याची विटंबना करण्यामध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा सहभाग होता असा आरोप भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी केला आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील ममता बेंनर्जी हिसाचाराच्या राजकारणात सहभागी असल्याचा आरोप केला आहे ते चोवीस परगणा जिल्ह्यात टाकी इथं घेतलेल्या प्रचारसभेत बोलत होते भाजपाला जनतेचा पाठिंबा मिळत असल्यानं तृणमूल काँग्रिसच्या प्रमुख ममता बँनर्जी यांच्या मनात निर्माण झालेली भीती या हिसाचारातून दिसत आहे असं मोदी यांनी सांगितलं तर निवडणूक आयोगाचा हा निर्णय घटनाबाह्य आणि अनैतिक असल्याचं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे

लोकसभा निवडणूकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी प्रचार टिपेला पोचला आहे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 भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उत्तरप्रदेशात माऊ चंदौली आणि मिरजापूर क्षे आणि पश्चिम बंगालमधे मथुरापूर क्षे प्रचारसभा घेणार आहेत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 तसंच गोरखपूर ििं रोड शो करणार आहेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उत्तरप्रदेशात कुशीनगर तसंच बिहारमधे पाटणा धिं प्रचार करणार आहेत लोकसभा निवडणूकीच्या अंतिम टप्प्याच्या प्रचारादरम्यान विविध राजकीय पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी काल ठिकठिकाणी सभा घेतल्या काँप्रेस अध्यक्ष राहल गांधी यांनी काल फरीदकोट मधे बरगरी धिं प्रचारसभा घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोठया उद्योगपतींची हजारो कोटी रुपयांची कर्ज माफ केली मात्र त्यांनी शेतक यांचं कर्ज माफ केलं नाही असं ते म्हणाले काँग्रेसशासित राज्यांमधे शेतक यांची कर्ज माफ केली आहेत असं त्यांनी सांगितलं नोटबंदीमुळे लुधियानातला व्यापारउदीम उद्ववस्त झाला असून बेरोजगारी शेतक यांचं उत्पन्न आणि उद्योगांची स्थिती हे देशापुढचे ज्वलंत प्रश्न असल्याचं त्यांनी लुधियाना डिल्या सभेत सांगितलं भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी काल मध्यप्रदेशात धार आणि अलिराजपूर धिं सभा घेतली राष्ट्रीय सुरक्षेला भाजपाचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं त्यांनी सांगितलं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याही काल मध्यप्रदेशात सभा झाल्या आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी गुवाहाटी क्रिं काल रात्री झालेल्या हल्ल्याचा निषेध केला असून या हल्ल्याची चौकशी करुन दोषींविरुद्ध कडक कारवाईचे आदेश पोलिस महासंचालकांना दिले आहेत

यामधे दोन पोलीस कर्मचा यांचा समावेश आहे सर्व जखमींची प्रकृती आता स्थिर आहे पोलिस महासंचालक गुवाहाटीचे पोलिस आयुक्त आणि व्विर अनेक मंत्र्यांनी घटनास्थळाला भेट दिली तसंच रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली उल्फा या बंदी असलेल्या संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे

यावेळी मान्सून नेहमीपेक्षा पाच दिवस उशीरा पोचणार असून केरळमधून तो उत्तरेकडे वाटचाल करेल

महाराष्ट्रातल्या दृष्काळी स्थितीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची मुंबईत भेट घेतली यावेळी त्यांनी पिण्याचं पाणी आणि जनावरांच्या चाराटंचाईची समस्या दूर करण्यासाठी काही उपाय सुववले

जम्मू कश्मिरमधे पुलवामा जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले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 त्यात सुरक्षादलाचा एक जवानही शहीद झाला असून दोन जवान जखमी झाले आहेत िडरनेट आणि ऑनलाईन माध्यमांवरुन दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत आणि विर अनेक देशांनी मोठं जागतिक पाऊल उचललं आहे ख्राईस्ट कॉल टू अँक्शन असं या उपक्रमाचं नाव असून न्यूझीलंडमधे मशीदीवर झालेल्या हल्ल्याच्या पार्धभूमीवर भारत फ्रान्स न्यूझीलंड कॅनडा आणि बेर देशांनी काल पॅरीस बे त्याची सुरुवात केली ख्राईस्ट कॉल टू अॅक्शन च्या घोषणापत्रात म्हटलय की स्वतंत्र मुक्त आणि सुरक्षित डेरनेट लोकांमधे संपर्क वाढवणं सामाजिक अभिसारणाला चालना देणं आणि आर्थिक वाढीची गती वाढवण्याच शक्तीशाली माध्यम आहे मात्र दहशतवादी आणि हिंसक कट्टरवादी त्याचा गैरवापर करत आहे त्यांच्या कारवायांना आळा घालण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न होणं आवश्यक आहे हे दहशतवादी कशा प्रकारे िठरनेट सारख्या माध्यमांचा गैरवापर करतात ते ख्राईस्ट चर्च िं झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून स्पष्ट झालं आहे ऑनलाईन माध्यमातून होणाऱ्या हिंसक प्रचाराचा धोका जगातल्या सर्व लोकांच्या सुरक्षेला निर्माण झाला आहे त्यामुळे ऑनलाईन माध्यमांवरुन दहशतवादी मजकूर आणि त्रिर साहित्य हटवण्याची आवश्यकता आणखी वाढली आहे त्यासाठी सरकार सिव्हील सोसायटी सेवा पुरवठादार आणि सोशल मीडीया कंपन्यांना एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत असं या जाहीरनाम्यात म्हटलं आहे अमेरिका आणि ्ञाणच्या ताणलेल्या संबंधाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या ्ञाक मधील दूतावासाच्या अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कर्मचाऱ्यांना त्वरीत मायदेशी परतण्याचे आदेश अमेरिकी सरकार नं दिले आहेत या दरम्यान विजा देणं ही बंद करण्यात आलं आहे अपहरण आदी घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वतःच्या जबाबदारीवर जिकवारी करावी असंही अमेरिकी प्रशासनानं सांगितलंआहे

परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी ही माहिती दिली ते काल नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते

पाकिस्तानातल्या जमात उद दावा या बंदी घातलेल्या संघटनेचा म्होरक्या हफीझ सईद याचा मेव्हणा अब्दुल रेहमान मक्की याला चिथावणीखोर भाषण केल्याबद्दल आणि सरकारवर टीका केल्याबद्दल पोलिसांनी अटक केली आहे जगप्रसिद्ध माहिती संकेत स्थळ विकीपिडीया वरील चीनी भाषेव्यतिरिक्त अन्य भाषा आवृत्तींवर चीनमधे बंदी घालण्यात आली आहे गेल्या महिन्यामधे ही बंदी घातली होती या बंदीची व्याप्ती आता वाढवली असून गुगल फेसबूक द न्यू यॉर्क टाईम्स यांसारख्या माध्यमावरही बंदी घातली आहे